सत्ताधारी युतीचा सामना कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघात होणार आहे कोकण पदवीधर मतदार संघांसाठी या निवडणुकीत भाजप सेना यांच्यात युती झालेली नाही शिवसेनेने संजय मोरे यांना उमेदवारी दिली असून त्यामुळं हा सामना तिरंगी होणार आहे राष्ट्रवादीने नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिलेली आहे तर भाजपने निरंजन डावखरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे कोकण पदवीधर मतदार संघात ठाणेरायगडरत्नागिरीसिंधूदुर्ग आणि पालघर या कोकणातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे

मतदानाची वेळ वाढवावी अशी मागणी मतदारांनी केल्यामुळे मतदानाची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं देशातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनं राबवलेल्या योजनांची फळं आता दिसू लगली आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात सांगितलं गेले काही दिवस प्रधानमंत्र्यांनी नमो अॅपद्वारे देशाच्या विविध क्षेत्रातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला यात सुमारे चाळीस ते पन्नास लाख लोकांनी भाग घेतला असं ते म्हणाले ग्रामीण भागातल्या गृहिणींपासून ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्य अभियंत्यांपर्यंत विविध क्षेत्रातल्या लोकांनी आपल्या प्रेरणादायी उपक्रमांची आणि अनुभवांची देवाण घेवाण या संवादात केली वस्तू आणि सेवा कर हे संघराज्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे असं सांगून प्रधानमंत्री म्हणाले की जीएसटी बद्दलचे निर्णय एकमतानं झाले आहेत वेगवेगळे सतरा कर जीएसटीमुळं मोडीत निघाले असून कर आकारणी आणि कर भरणा सुलभ झाला आहे जनतेच्या सहभागामुळंच एवढी मोठी कर सुधारणा राबवता आली असं त्यांनी सांगितलं समाजातल्या वाईट प्रथांचं निर्मूलन करण्यासाठी भारतीय संतांनी केलेल्या कार्याचा गौरव प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला संत कबीर यांच्या मघर श्वेल्या समाधी स्थळाला येत्या गुरुवारी ते भेट देणार आहेत संत कबीरांच्या समानता शांती बंधुभाव या शिकवणीचा उल्लेख काही दोहे सांगून प्रधानमंत्र्यांनी केला जालियनवाला बाग हत्याकांडाला पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होतील याचा उल्लेख करुन प्रधानमंत्री म्हणाले की हिंसा आणि क्रौर्य यांनी कोणताही प्रश्न सुटत नाही हेच ह्या सुन्न करणा या घटनेवरुन सिद्ध होतं अहिंसा त्याग आणि आत्मसमर्पण हाच अंतिम विजयाकडे नेणारा मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं

त्यावेळी युरोपातल्या संसदेत संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात व्रिकंच नव्हे तर जपानी युद्धनौकांवरही योगाभ्यास करण्यात आला सौदी अरेबियामध्ये योग साधनेत महिलाही सहभागी झाल्या तर अहमदाबादमध्ये साडे सातशे दिव्यांगांनी योग साधना केली याचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला

तसेच काही कारखान्यांना प्लास्टिक उत्पादन बंद करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत मुंबई शहर आणि उपनगरांत ब याच ठिकाणी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे मुंबईच्या मालाड पवई मुलुंड भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या

पश्चिमेकडून वाहणा या वा यांमुळे येत्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पालघर जल्ह्यातही सर्वत्र चांगला पाऊस होत आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात आव्हा गावात वादळीवा यासह पावसात वीज कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला